राज्यात गुंतवणूक आकर्षित करुन रोजगार संधी वाढवण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल तसंच केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल रामेश्वर तेली आणि अनुराग ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या समारोपाच्या सत्राला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत

काल नवी दिल्ली क्वे मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी दिल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बातमीदारांना सांगितलं

निवृत्तीवेतन निधीही यात सहभागी होण्याची अपेक्षा असल्यानं निधीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे अस सीतारामन यांनी सांगितलं या निर्णयामुळे रखडलेल्या प्रकल्पाच्या विकासकांना दिलासा मिळेल तसंच खरेदीदारांना घराचा ताबा लवकर मिळेल असं त्या म्हणाल्या मंत्रीमंडळानं टपाल आणि तार बांधकाम सेवेतल्या क वर्गाच्या संवर्ग आढावाल्याही काल मंजुरी दिली

खादी निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं खादीच्या कपड्यांना स्वतंत्र कोड देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे हा ओळख क्रमांक सहा आकडी असून त्यामुळे खादी निर्यातीच्या धोरणाचं नियोजन प्रभावीपणे करता येईल असं खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयक्मार सक्सेना यांनी म्हटलं आहे उत्तरप्रदेशातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरता राज्य सरकारंन राज्यात एक्सप्रेसवेसह विशेष डेस्ट्रीयल कॉरीडोअर्स निर्माण करण्याचा तसंच उदयोग क्षेत्रांकरता पन्नास टक्के जमीन राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यात या सूक्ष्म लघू आणि मध्यम उदयोगांची महत्त्वाची भूमिका असल्याचा पुनरुच्चार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे खाजगी महाविद्यालयातल्या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी पुढील वर्षाचं शुल्क निश्वित करण्यासाठी आरोग्य मंत्रालय आरोग्य मंत्रालय काम करत आहे त्यासाठी दिशादर्शक मसूदा तयार करायला वैद्यकिय परिषदेला सांगण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या विशेष सचिवांनी आकाशवाणीशी बोलताना सांगीतलं राष्ट्रीय वैद्यकिय आयोग अस्तित्वात येईपर्यंत परिषद या मसूद्यावर काम करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं दिल्लीतल्या प्रदूषण स्थितीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे चक्रीवादळाच्या परिणामामुळे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे असं नवी दिल्लीच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी आकाशवाणीला सांगितलं प्लास्टीक कच यांचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करण्यासाठी अरुणाचल प्रदेशातल्या बोरदूमसा क्षे चांगलांग जिल्हा प्रशासनानं एका युनिटची उभारणी केली आहे काल या युनिटचं उद्घाटन झालं असून या युनिटमधल्या प्लास्टीकचा उपयोग परिसरातल्या रस्ते बांधकामासाठी होणार आहे

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपण्यासाठी दोन दिवस उरल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातले भाजप नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटतील असं मूनगंटीवार यांनी सांगितलं ते भाजपाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते शिवसेनाप्रमुख उद्दव ठाकरे यांनीही आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे दरम्यान राज्यात जनादेशाचा आदर करत भाजपा आणि शिवसेनेनं लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत राष्ट्रवादी काँग्रिसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉप्रेस असं सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली

कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्धभूमीवर तिथं जाणा या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे भारतातून कर्तासपूरला जाणा या मान्यवरांमधे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंगपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल हरदीपसिंग पुरी तसंच अनेक खासदारांचा समावेश आहे

या मार्गिकेमुळे पंजाबातलं डेराबाबा नानक गुरुद्वार आणि पाकिस्तानातला कर्तारपूर ध्वलं दरबार साहिब गुरुद्वार जोडलं जाणार आहे

भारत आणि बांग्लादेश यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा सामना आज गुजरातमधे राजकोट क्वें होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होणार आहे मात्र महाचक्रीवादळ आजच गुजरात किना याला धडकण्याची शक्यता असल्यानं त्याचा फटका या सामन्यालाही बसण्याची शक्यता आहे तीन सामन्यांच्या या मालिकेतला रविवारी दिल्लीत झालेला पहिलाच सामना गमावल्यामुळे भारतीय संघाला मालिका वाचवण्यासाठी आज चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल चीनच्या फुझौ धिं खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप आणि वि साईप्रणीत यांचे दुस या फेरीतले सामने आज होणार आहेत कश्यपचा सामना डेन्मार्कच्या सातव्या मानांकित व्हिक्टर अक्सिलसन याच्याशी तर बी साईप्रणीतचा चौथ्या मानांकित अडिर अस्त्रीनसन याच्याशी होणार आहे मिश्र दुहेरीमधे सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि अक्षिनी पोनप्पा यांचा दक्षिण कोरियाच्या सुएंग जे सियो आणि युजूंग चेई याच्याशी सामना होणार आहे तर पुरुष दुहेरी गटात रेंका रेङ्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा जपानच्या हिरोयुकी डी आणि युता वातानाबे यांच्याशी सामना होईल देशात जलसंपत्तीच्या नकाशा आखणीचं काम सुरु झालं असल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं पुणे क्रिंदुस या जल व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय परिषदेचं काल उद्घाटन झालं त्यावेळी शेखावत बोलत होते गुरु नानकदेव यांच्या साडेपाचशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्यावरच्या तीन पुस्तकांचं अनावरण दिल्लीच्या गुरू तेगबहादूर खालसा महाविद्यालयात आज होणार आहे नद्यजल बुक ट्रस्टनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकांचं अनावरण केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते होईल